सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सलग दूसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आत्मनिर्भरतेसाठीच्या पॅकेजमध्ये काल त्यांनी शेती छोटे व्यापारी फेरीवाले स्थलांतरित मजूर गरीब आणि स्वयंरोजगार क्षेत्रातल्या नागरिकांना डोळयासमोर ठेऊन काही निर्णय जाहीर केले

तीन कोटी शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल

मच्छिमार आणि पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही हे कर्ज मिळू शकेल

सर्व स्थलांतरित मज्रांना पुढच्या दोन महिन्यांसाठी मोफत धान्य देण्यात येईल रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबांनाही पाच किलो तांदूळ किंवा गहू आणि एक किलो चणे पुढचे दोन महिने मोफत देण्यात येतील

ही योजना लागू झाल्यावर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही कार्ड धारकाला देशातल्या कोणत्याही रेशन द्कानातून रेशन घेण्याची मुभा असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे रस्त्यावरच्या फेरीवाल्यांसाठी पाच हजार कोटी रुपयापर्यंत कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे

मिशेल रायन यांनी म्हटलं आहे त्याच्या प्रतिबंधासाठी अद्याप क्रठलीही लस नसल्यानं त्याला प्रतिकार करण्याची क्षमता मानवी शरीरात विकसित व्हायला अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो असं त्यांनी म्हटलं आहे

अकोला जिल्याचे संपर्कमंत्री बच्चू कडू यांनी काल अकोला शहरातील विविध भागातील प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन पाहणी केली मोटार सायकलवर स्वार होत कडू यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या

घराच्या दिशेने निघालेले परप्रांतीयांचे लोंढे अद्यापही महामार्गांवर दिसत आहेत

कैलास शिंदे यांनी दिली आहे अमरावतीकर मात करुया करोनावर या मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे हे सर्वेक्षण अचूक असावं आणि त्यातून एकही व्यक्ती सुटणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश जिल्ह्याच्या संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले पश्चिम बंगाल मध्ये अडकून पडलेल्या पालघर जिल्ह्यातील नागरिकांना परत आणण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत मिरज इथल्या प्रयोगशाळेवरचा करोनाविषयक तपासणीचा ताण कमी करण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यांकरिता केवळ नकारात्मक अहवाल देणाऱ्या टूनेट यंत्राची खरेदी करण्यात येणार आहे अशी माहिती संपर्कमंत्री उदय सामंत यांनी दिली आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लिअस बजेट योजनेत्न काल ग्जरात राज्यातील जुनागड हून सतराशे मजुरांना विशेष ट्रेनने नंदुरबार जिल्ह्यात आणण्यात आले नंतर प्रत्येकाची आरोग्य तपासणी करून त्यांना त्याच्या गावी रवाना करण्यात आलं

यातल्या सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांसाठी चालवल्या गेल्या

त्यामुळे या कालावधीत आरक्षित झालेली तिकीट रद्द करण्यात येत असून त्याचा संपूर्ण परतावा प्रवाशांना दिला जाणार आहे

असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल सांगितलं

उत्तरपत्रिका तपासून झाल्यानंतर लगेचच मंडळाच्या संकेत स्थळावर निकाल जाहीर केला जाईल असंही ते म्हणाले

काल उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयानं ही घोषणा केली बिनविरोध विजयी उमेदवारांमध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे भाजपाचे रमेश कराड रणजितसिंह मोहिते पाटील गोपीचंद पडळकर आणि प्रवीण दटके राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी तसंच काँग्रेसचे राजेश राठोड यांचा समावेश आहे

या निवडणुकीत भाजपाचा फायदाच झाला

तक्रार बहन्मंबई राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या संदर्भात खोटी आणि बदनामीकारक बातमी दिल्याप्रकरणी काल वांद्रे कुर्ला कॉंप्लेक्स मधल्या सायबर गुन्हे कक्षात तक्रार दाखल करण्यात आली राज्यपालांच्यावतीनं त्यांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी न्यूज उत्तराखंड या पोर्टलविरोधात सायबर पोलिसांत ही तक्रार दिली मूर्ती गणपती आणि नवरात्र महोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं जाहीर केलेल्या नियमावलीत हे स्पष्ट करण्यात आलं आहे यामध्ये मूर्तीकारांसह सार्वजनिक मंडळं स्थानिक स्वराज्य संस्था आणि घरगुती उत्सव साजरा करणाऱ्यांसाठी देखील पर्यावरण रक्षणाच्या द्रष्टीनं नियमावली तयार करण्यात आली आहे

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातल्या तिघांचा खून झाल्याची घटना काल पहाटे समोर आली होती दारू चंद्रपर चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे जवळच्या यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारुतस्करी होत असल्याचं पोलीस कारवाईतुन अनेकदा दिसून आलं आहेत काल चंद्रपूर पोलीस मुख्यालयातील मोरेश्वर गोरे या पोलिसालाच चारचाकी वाहनातून दारू तस्करी करत असतांना शिरपूर पोलिसांनी अटक केली

शहीद जवान औरंगाबाद जिल्ह्यातले शहीद जवान ऋषीकेश बोचरे यांच्या पार्थिव देहावर काल रात्री देवगाव रंगारी या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन करत अत्यंत शोकाकुल वातावरणात गावकऱ्यांनी शहीद बोचरे यांना अखेरचा निरोप दिला

अरुण फडके मराठी शुद्धलेखन तज्ज्ञ अरुण फडके यांचं काल कर्करोगानं नाशिक इथं निधन झालं

मराठी भाषा शुद्ध लिहिण्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष लेखन आणि कार्यशाळांच्या माध्यमातून तळमळीनं काम केलं शुद्धलेखन ठेवा खिश्यात या छोट्या पुस्तीकेपासून समग्र मराठी लेखन कोशापर्यंत त्यांनी याविषयावर विपूल लेखन केलं आहे

तर आठजण जखमी झाले बुलडाणा जिल्ह्यातही वीज पडून एकाचा मृत्यू झाला जिंतूर तालुक्यात वाघी धानोरा इथे वीज पडून दोन बैल ठार झाले हवामान सिंधदर्ग राज्यातल्या सर्वच जिल्ह्यात काल पावसानं अपेक्षेप्रमाणे बर्यामच ठिकाणी हजेरी लावली आज हे सर्व पाऊसमान काहीसं कमी होण्याची शक्यता आहे पावसामुळे तापमान सरासरीच्या आसपासच आहे राज्यात हा असा बिगर मोसमी पाऊस सुरू असताना तिकडे बंगालच्या उपसागरावर मान्सून सोबत उद्या संध्याकाळपर्यंत येऊ घातलेलं अंफन चक्रीवादळ काही काळ भारताच्या किनार्यायच्या दिशेनं पुढे सरकणार आहे मात्र सध्यातरी ते किनार्याकवर धडकण्याची शक्यता दिसत नाही

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार